राज्यांमधल्या निवडणूक प्रचारात कोविडबाबतचे नियमांची पायमल्ली होत असल्याबद्दल निवडणूक आयोगाचा तीव्र आक्षेप

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक उद्यापासून तेलंगण दौऱ्यावर

मंत्रीमंडळाच्या आजच्या निर्णयांची माहिती जावडेकर यांनी पत्रकारांना दिली त्यावेळी ते बोलत होते

हा बोनस दसऱ्यापूर्वी एकाच वेळेत दिला जाईल असं जावडेकर यांनी सांगितलं दरम्यान भारतीय सनदी लेखापाल संस्था अर्थात आयसीएआय आणि न्यू जिनिवाची सर्टिफाइड प्रॅक्टिसिंग अकाउन्टन्टस संस्था यांच्यातील सामंजस्य कराराला आज केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली या करारानुसार दोन्ही संस्था लेखा परीक्षणातील क्षमता वाढवणं आणि ती दृढ करणं यासाठी एकत्रितरित्या काम करणार आहेत याचसंदर्भात आयसीएआयनं मलेशियातील सनदी लेखापाल संस्थेसोबत केलेल्या करारालाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली

जम्मू काश्मीरमध्ये चालू हंगामात सफरचंद खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजनेच्या मुदतवाढीलाही मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे गेल्या हंगामातील अटी शर्तींनुसारच या हंगामातही नाफेड तसंच राज्याच्या खरेदी संस्थेकडून थेट शेतकऱ्यांकडून सफरचंदांची खरेदी केली जाणार आहे नाफेडला यासाठी अडीच हजार कोटी रुपयांची सरकारी हमी वापरण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे आसाम मिझोराम आसाम आणि मिझोरामच्या गृह सचिवांची उच्चस्तरीय बैठक आज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ईशान्य विभागाचे संयुक्त सचिव सत्येंद्र कुमार गर्ग यांच्या उपस्थितीत झाली दोन्ही राज्यांमधला सीमावाद मिटवण्याच्या दृष्टीनं झालेली ही बैठक सफल झाल्याचं गर्ग यांनी सांगितलं आपण आपली सुरक्षा दलं सीमाभागातून मागं घेत असल्याचं या बैठकीनंतर मिझोरामच्या गृह सचिवांनी सांगितलं दोन्ही राज्यांनी सीमाभागात शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यावर सहमती दर्शवली आहे

दोन्ही देशातील द्विपक्षीय सहकार्याला चालना देण्यासाठी अशा सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती झाली नीतीन गडकरी खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं आरेखित केलेल्या उच्च दर्जाच्या खादी कापडापासून बनवलेल्या चपलांच्या ऑनलाइन विक्रीचं उद्घाटन आज सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्घोग मंत्री नीतीन गडकरी यांच्या हस्ते झालं रेशमी सुती आणि लोकरीच्या धाग्यांपासून या चपला बनवण्यात आल्या आहेत अशी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करू शकतात तसंच रोजगार निर्मितीतही यामुळे वाढ होईल असं गडकरी यावेळी म्हणाले ई धरती पोर्टल मालमत्ता व्यवहारात पारदर्शकता वाढवण्याच्या दृष्टीने ई धरती या पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते आज झाला यावेळी बोलताना पुरी यांनी सक्षम भूमी अभिलेख व्यवस्थापन यंत्रणेचं महत्त्व विषद केलं ई धरती पोर्टलमुळे यंत्रणा अधिकाधिक पारदर्शक होणार असून ग्राहकांना त्याचा फायदा होईल असं पुरी म्हणाले भूमी अभिलेखांचं डिजिटल माध्यमात जतन करण्यासाठी तसंच पारदर्शक प्रणाली आणण्यासाठी केलेल्या कामांचं पुरी यांनी यावेळी कौतुक केलं स्टेट बँक कर्ज सणासुदीच्या काळात लोकांना घरखरेदीसाठी आकर्षित करण्याच्या हेतूनं स्टेट बँक ऑफ इंडियानं गृहकर्जाच्या व्याज दरात सवलत जाहीर केली आहे बँकैच्या योनो या मोबाइल ऍपद्वारे कर्जासाठी अर्ज केल्यास व्याजदरात आणखी सवलत देण्याची घोषणा बँकेनं केली आहे निवडणक आयोग राज्यांमधल्या निवडणूक प्रचारात कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर गर्दीबाबतची शिस्त पाळली जात नसल्याबद्दल निवडणूक आयोगानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान सर्वाधिक काळजी घ्यावी आणि सतर्क रहावं असा सल्ला आयोगानं दिला आहे जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी शिस्त न पाळणाऱ्या उमेदवारांवर आणि आयोजकांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करावी असंही आयोगानं सांगितलं आहे निवडणूक होत असलेली राज्यं आणि त्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना याबाबतच्या स्वतंत्र सूचना आयोगानं केल्या आहेत राजकीय पक्ष आणि उमेदवार कोविडबाबतच्या नियमांचं उल्लंघन करुन स्वतःचा आणि लोकांचाही जीव धोक्यात घालत आहेत असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे पंजाब विधानसभा पंजाब विधानसभेचं अधिवेशन आज स्थगित करण्यात आलं राज्यातल्या आंदोलक शेतकऱ्यांच्या दबावामुळे काल एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं पण ते आजही सुरू ठेवण्यात आलं

दरम्यान शिरोमणी अकाली दल आणि आम आदमी पक्षानं कृषी कायद्यांबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याची टीका मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केली या दोन्ही पक्षांनी विधानसभेत राज्य सरकारच्या बाजूनं मत मांडलं राज्यपालांना भेटायलाही ते आमच्या सोबत आले आणि आता मात्र राज्य सरकारवर टीका करत आहेत असं सिंग म्हणाले

त्यांची छाननी सध्या सुरू आहे

वाल्मिकी नगर लोकसभा मतदार संघाची पोट निवडणूकही याच दिवशी होणार आहे या एका जागेसाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत

कमलनाथ नोटीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं काँग्रेस नेते कमलनाथ यांच्यावर नोटीस बजावली आहे या नोटीशीला दोन दिवसात उत्तर द्यावं अन्यथा कारवाई करण्यात येईल असं या नोटीसीत नमूद करण्यात आलं आहे ग्वाल्हेरमधल्या डाबरा इथं सार्वजनिक सभेत भाजपा नेत्या इमरती देवी यांच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी केल्याप्रकरणी कमलनाथ यांना आयोगानं नोटीस बजावली आहे

गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली

महाराष्ट् मख्यमंत्री महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे असं सांगून राज्यातलं मंत्रीमंडळ शेतकऱ्यांच्या फायद्याचा आणि कल्याणाचा निर्णय लवकरच घेईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं दरम्यान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज सांगली जिल्ह्याला भेट दिली शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य सरकार वेळेत निर्णय घेत नसल्याची टीका दरेकर यांनी केली

त्यांनतर त्यांनी कलबुर्गी विमानतळावर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला तसंच मदत आणि पुनर्वसन कार्याची माहिती घेतली

टी महाराष्ट टाळेबदीनंतर नव्या ऊर्जेनं कामाला लागलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं आता आणखीन एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे महाराष्ट्रात एसटी महामंडळाकडून कॅशलेस प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं ओ टी सी म्हणजे ऑन द काउंटर ही स्वतंत्र प्रणाली येत्या नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून ध्वनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी व्हावा आणि वाहक चालकांना प्रवाशांकडून किंवा वाहक चालकांकडून प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये म्हणून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी प्रशासनानं ऑन द काउंटर ही प्रणाली विकसित केली आहे एसटीनं याकरता पॉस मशीन प्रमाणे एक स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे ही ओ टी सी मशीन प्रत्येक एसटीत कार्यरत असणार आहे महामंडळानं याबाबतचा आदेश काढला असून राज्यातील सर्वच विभागांना हे आदेश देण्यात आले

यासाठीचे रिचार्ज प्लॅन लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत ऑन द काउंटर ही प्रणाली म्हणजे एसटीत बसल्यानंतर कंडक्टरला कोणत्याही प्रकारचं तिकीट घेण्याकरिता पैसे देणं किंवा परत घेणे हा विषयच नाही एक ओ टी सी कार्ड काढून त्यानुसार ते आपण जसे मोबाईल रिचार्ज करतो तशा पद्धतीनं रिचार्ज करायचं आहे रिचार्ज केल्यानंतर तुम्ही जेव्हा गाडीत बसाल तेव्हा तुमच्या अकाउंटवरून हवं त्या ठिकाणचं हव्या त्या किमतीचं तिकीट काढणं शक्य होणार आहे सुट्टे देणे घेणे हा प्रकारच संपेल कार्ड स्वाइप करा आणि करा प्रवास कुठेही आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू यांच्यासह विजयालक्ष्मी साळवी पुणे जलशक्ती प्रगती सार्वत्रिक ध्येय असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यास जलशक्ती मंत्रालयाद्वारे सुरूवात झाली

याची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाते आहे याचा अर्धवार्षिक आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येत आहे

एकनाथ खडसे महाराष्ट्रातील भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एका ओळीचे पत्र पाठवून त्यांनी वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे दरम्यान खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार हे देखील निश्वित झाले आहे

येत्या शुक्रवारी एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याच बरोबर भारतीय जनता पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा पाटील यांनी ट्वीटमध्ये केला आहे गेल्या वर्षापासून खडसे यांच्या भाजपमधून बाहेर पडण्याविषयी अंदाज लावले जात होते

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात आज पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास हा अपघात झाला पुढच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात एक खाजगी बस घाटातले रस्त्यावरचे कठडे तोडून खाली दरीत पडल्याने हा भीषण अपघात झाला

पीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांमध्ये सामना होत आहे